बिश्केक इथं होणाऱ्या दोन दिवसीय परिषदेला आजपासून सुरुवात होईल राष्ट्रीय स्तरावर स्थिरता सुरक्षा आणि शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं हाच शांघाय सहकार्य संघटना परिषदेचा मुख्य उद्देश आहे शांघाय सहकार्य संघटना ही एसीओ अंतर्गत सरकारी आंतरराष्ट्रीय स्थायी संघटना आहे ज्यामधे भारत कझाकिस्तान चीनकिर्गिज़स्तान पाकिस्तान रूस ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तान अशा आठ सदस्य देशांचा समावेश आहे

हे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात सदनात मांडलं जाईल

एकदाच तीनवेळा तलाख म्हणून घटस्फोट घेण्याची पद्धत बेकायदेशीर ठरवण्याची तसंच त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद या विधेयकात आहे या विधेयकामुळे लिंग समानता येईल तसंच मुस्लीम महिला सक्षम होतील असं माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं

केंद्रीय मंत्रीमंडळानं जम्मू आणि कश्मीर आरक्षण सुधारणा विधेयकाला मंजूरी दिली या विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणा यांना दिलासा मिळेल

केंद्रीय मंत्रिमंडळानं नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र विधेयकाला मंजुरी दिली आहे त्यामुळे संस्थात्मक लवादासाठी एक स्वायत्त केंद्राची उभारणी करता येणार आहे तसंच पर्यायी वाद निवारणासाठीच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातल्या उपक्रमांना नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राकडे पाठवता येणार आहे या केंद्रामुळे सरकार त्यांच्या संस्था आणि वादाशी संबंधित पक्षकारांना अनेक फायदे होणार आहेत यामुळे भारतात उच्च गुणवत्ता प्राप्त तज्ञ उपलब्ध होतील आणि या कामकाजासाठी होणाऱ्या खर्चात कपात होईल

भारत आणि किर्गिझस्तान यांच्यात जास्त उंच भागाशी संबंधित जीवशास्त्र आणि औषधशास्त्रातल्या संशोधन कार्याच्या सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे जास्त उंचावरच्या भागात तैनात असलेल्या सैनिकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि संबंधित आजारांवर योगाभ्यास औषधी वनस्पती आणि पोषक पदार्थाचे उपचार करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तसच दोन्ही देशांदरम्यान हवामानशास्त्रविषयक सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे आगामी शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सामंजस्य करारावर सद्या होणार आहेत भारत आणि थायलंड यांच्यात विज्ञान खगोलशास्त्र खगोल भौतिकशास्त्र आणि वातावरण विज्ञान यांच्यातल्या सहकार्याशी संबंधित सामंजस्य कराराला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यामुळे दोन्ही देशांच्या शास्वज्ञांना वाढलेल्या शास्त्रीय संवाद आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवे शास्त्रीय निष्कर्ष काढायला आणि मनुष्यबळ विकासाला मदत मिळणार आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा आज राज्य पक्षाध्यक्ष आणि पक्ष सचीवांची बैठक घेतील या बैठकीत पक्षाच्या विभागांमधे संस्थात्मक निवडणूकांचे वेळापत्रक ठरवणं सभासद नोंदणी आणि पक्षाशी संबधीत मुद्यावर चर्चा होईल भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारीही या बैठकीत सहभागी होतील

या वादळाचं आता अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं असून त्यानं दिशाही थोडी बदलली आहे त्यामुळे ते आज दुपारपर्यंत वेरावळ आणि ड्वारका यांच्यामधे किनारपट्टीला धडकेल असा हवामान विभागाचा ताजा अंदाज आहे कच्छ मोरबी जामनगरजुनागड देवभूमी द्वारका पोरबंदर राजकोट अमरेली भावनगर आणि गीर सोमनाथ या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे सुरक्षिततेसाठी स्थानिक यंत्रणाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीकडे लक्ष द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेला केलं आहे तटरक्षक दल लष्कर नौदल हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाला अतिदक्षतेचा शिवारा दिला आहे

पश्विम रेल्वेनं सौराष्ट्र आणि कच्छ भागात जाणा या गाडया दोन दिवस बंद ठेवल्या आहेत मात्र चक्रीवादळ जिथं अडकेल तिथं नियुक्त केलेल्या बचाव आणि मदत पथकातल्या कर्मचाऱ्यांना पोचवण्यासाठी विशेष गाडयांची व्यवस्था सज्ज ठेवली आहे उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानं गेले काही दिवस सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला काल संध्याकाळी दिल्लीमध्ये पावसाच्या हलक्या सरींसह आलेल्या धुळीच्या वादळानं तापमानात घट झाली

आज दिल्लीमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी होतील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राजस्थानध्येही हलका पाऊस आणि धुळीच्या वादळानं पारा काही अंशांनी खाली आला

जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं बारामुल्ला जिल्ह्याच्या काही भागात अचानक पूर आला तर जम्मू भागात आणि काश्मीर खोऱ्यात पहाटे जोरदार वारे आणि गारपीटीमुळे हाहाकार उडाला हिमाचल प्रदेशातही अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानं उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला डेहराडूनमध्ये हलका पाऊस झाला

अमृतसर पतियाळा आणि अंबाला इथंही थोडा पाऊस पडला उत्तर प्रदेशात पुढले दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताच्या सामना न्यूझीलंडशी होणार आहे

याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध झालेले दोन्ही सामने भारतानं जिंकले आहेत

त्याच्याजागी ऋषभ पंतला संघात स्थान दिलं असून येत्या रविवारी पाकिस्तानशी होणा या सामन्यात तो खेळेल

नागलँडचे वाहतूक रेल्वे आणि नागरी विमान मंत्री पी पायवांग कोनयाक यांनी काल राज्यातल्या दुसऱ्या हेलीकॉप्टर सेवेला दिमापुर विमानतळावरुन हिरवा झेंडा दाखवला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पूर व्यवस्थापन कार्यक्रमाचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं निवेदन सादर केलं राहूल गांधी हेच पक्षाध्यक्ष राहतील असं काँप्रेसनं म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दाखवल्यानं बरेच दिवसाच्या गोंधळाच्या स्थिती नंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही घोषणा केली भारत आणि अमेरिका यांच्यातले द्विपक्षीय संबध पुढच्या स्तरापर्यंत नेण्याचा निर्धार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केला आहे या महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर ते काल अमेरिकेत बोलत होते